उद्धव ठाकरे सध्या आरोग्य सुविधांची निर्मिती आणि बळकटीकरण हीच राज्य शासनाची प्राथमिकता आहे असा निर्वाळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल बुलडाणा येथील कोविड समर्पित रूग्णालयाच्या ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमात दिला आरोग्य सुविधांचं बळकटीकरण आणि निर्मिती करतांनाच प्रशिक्षीत वैद्यकीय मनुष्यबळ तयार करणं आवश्यक असून त्यासाठी बुलडाणा इथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावास आपण लगेचच मान्यता देऊ असं आश्वासनाची यावेळी ठाकरे यांनी दिलं याबरोबरच देऊळगांव राजा इथल्या कोविड हेल्थ सेंटरचं लोकार्पणही मुख्यमंत्री ठाकरे यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं याप्रसंगी आरोग्यमंत्री राजेश टोपे ब्रलडाण्याचे संपर्कमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे उपस्थित होते टाटा समुहाच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अद्ययावत रूग्णालय जिल्ह्यात सुरू होत असल्याबाबत आरोग्यमंत्री टोपे यांनी आनंद व्यक्त केला

या औषधांचा तुटवडा जाणवू नये यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं आता पावलं उचलण्यात येत आहेत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

वाढत्या रुग्ण संख्येमुळे कधी त्यांचा तुटवडा जाणवतो तर कधी रुग्णालयांकडून वितरकांना वेळेवर बिलं मिळत नाही देणी थकल्यानं कंपनी वितरकांना माल देत नाही म्हणून तुटवडा होतो यापुढे अशी अडचण होऊ नये म्हणून अन्न औषध प्रशासनानं पुणे विभागातील साता यामध्ये एक सांगलीत दोन सोलापूरातील नऊ कोल्हापूरमधील दोन तर पुण्यातील दहा वितरकांकडे ही औषधं उपलब्ध करून दिली आहेत आणि या वितरकांची यांदीच संकेत स्थळावर प्रसिध्द केली आहे घाऊक औषध विक्रेत्यांसह रुग्णालयांनी या औषधांच्या खरेदीसाठी राखीव निधी ठेवावा जेणेकरून त्यातून औषध खरेदी वेळेवर होऊ शकेल अशी सूचनाही प्रशासनानं केली आहे या उपरही रुग्णांना काही अडचण आल्यास आमच्याशी संपर्क साधा असं आवाहन पुणे विभागाचे अन्न् आणि औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त एस बी पाटील यांनी केलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी भुषण राजगुरू पुणे आंदोलन यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा शहरात कोरोनामुळे लागू केलेलं प्रतिबंधित क्षेत्र हटवावं अशी मागणी करत शेतकरी स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी काल रस्त्याच्या मधोमध झोपून आंदोलन सुरू केलं बाजारपेठेतील बिरसा मुंडा चौकात तिवारींनी अचानक हे आंदोलन सुरू केल्यानं प्रशासनाची तारांबळ उडाली पांढरकवडा परिसरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत त्यामुळे शहरातील अनेक भाग प्रशासनाच्या वतीने सील करण्यात आले आहे ज्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले तो भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे परंतू कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असतानाही सील केलेला भागपूर्ववत खुला करण्यात येत नसल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कार्यालयातील कर्मचारी आणि पत्रकारांसाठी अँटीजन टेस्ट ची सोय काल केली होती

नवी मंबई नवी मुंबईत काल ऑन कॉल अँटीजेन टेस्ट सुविधा उपक्रमाची सुरूवात ठाणे जिल्हयाचे संपर्कमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीत करण्यात आली भारतीय जैन संघटनेनं यासाठी पुढाकार घेत मोबाईल व्हॅनव्दारे अँटीजेन टेस्टची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे

तरीही अनेक नागरिक अँटीजेन टेस्टींग केंद्रांपर्यंत येऊन टेस्ट करत नसल्याचं आढळन आल्यानं आयुक्त अभिजीत बांगर यांनी अँटीजेन टेस्ट आपल्या घरापर्यंतही संकल्पना राबवली आहे गुणपती यंदाच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणेकर नागरिकांनी घरीच विसर्जन करता येतील अशा प्रकारच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तीना प्राधान्य दिल्याचं निदर्शनास आलं आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

पर्यावरणप्रक शाडूची माती आणि अन्य साहित्याच्या गणेश मूर्तीचं ऑनलाईन बुकिंगही सुरु असून यंदा बहुसंख्य पुणेकरांनी या ऑनलाईन बुकिंगला प्रतिसाद दिल्याचं आढळून आलं आहे पर्यावरणपूरक तयार मूर्तींबरोबरच गणेश मूर्ती घरी बनवण्यासाठीचं तयार साहित्य आणि बनवण्याची कृती यांचा एकत्र सेटही विक्रीसाठी उपलब्ध असून अनेकांनी वेगळा पर्याय म्हणून त्यालाही प्राधान्य दिल्याचं दिसून आलं आहे शाडूच्या मातीबरोबरच टेराकोटा माती त्याचबरोबर कागदाचा लगदा सीडबॉल आणि झाडाच्या काट्याकुट्यांपासूनही बनवलेल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तीना चांगली मागणी दिसून आली आहे पुढील वर्षांपासून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्यात आली असल्यानं शिल्लक मूर्ती यंदा कमी किंमतीतही विक्रीसाठी उपलब्ध आहेत तरीही नागरिकांनी त्याकडे पाठ फिरवल्याचंच चित्र दिसत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी दगड़शेठ गणेशोत्सवावर कोरोनाच सावट आहे त्यामुळे समाजहित आणि भक्तांच्या आरोग्याचा विचार करून यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टनं श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरातच करण्याचा निर्णय घेतला आहे

बाप्पांच्या ऑनलाईन दर्शन सुविधेवर आणि ऑनलाईन कार्यक्रमांवर भर देण्यात येणार असल्याची माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली

त्र्यंबकेश्वर टाळेबंदी आणि कोरोनाची भीती यामुळे काल तिसरा श्रावणी सोमवार असूनही बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथे शुकशुकाट होता दरवर्षी श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वर इथे ब्रह्मगिरीला फेरी म्हणजेच महाप्रदक्षिणा घालण्यासाठी गर्दी होत असते तिसऱ्या श्रावणी सोमवारी तर राज्यातून लाखो भाविक येतात मात्र यंदा प्रदक्षिणेस बंदी करण्याचा निर्णय श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील भाविकांनी घेतला होता

सार्वजनिकरित्या हा उत्सव करू नये बैलांची मिरवणूक काढू नये मंदिरात एकत्रीतरित्या बैल आणू नये बैलपोळा हा सण शेतकऱ्यांनी घरातच किंवा घराच्या परिसरात साजरा करावा असे आदेश जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी बजावले आहेत

तम्ही मात्र शक्यतो घरीच रहा निरोगी रहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार